काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले माजी विरोधी पक्ष नेते चंद्रकांत कवळेकर मायकल लोबो जेनिफर मोन्सेरात आणि भाजपचे फिलिप रॉड्रीग्ज यांना राज्यपाल मृदला सिन्हा यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली या फेरबदलानंतर गोवा फॉरवर्ड पक्षाच्या विजय सरदेसाई विनोद पालेकर आणि जयेश साळगावकर या तिघांना तर रोहन खाऊंटे या अपक्ष आमदाराला मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे

लोकसभा निवडण्कीची जबाबदारी स्वीकारून अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे याशिवाय पाच जणांची पहिल्यांदाच कार्याध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे यामध्ये नितीन राऊत बसवराज पाटील विश्वजित कदम यशोमती ठाकूर आणि मुझ्झफर हुसेन यांचा समावेश आहे आमदार के

पडवी यांना विधिमंडळ गट नेतेपदी नियुक्त करण्यात आलं आहे याबरोबरचं पक्षानं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अन्य आठ समित्या स्थापन केल्या आहेत यामध्ये जाहीरनामा समितीच्या प्रम्खपदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना प्रदेश समन्वय समितीचं अध्यक्ष करण्यात आलं आहे तर नाना पटोले यांच्याकडे प्रचार समितीच्या प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे

सुमारे सात लाख परीक्षार्थींपैकी पन्नास हजार नऊशे पंचेचाळीस उमेदवार सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्र झाले आहेत मनुष्यबळ विकास मंत्रालयानं दिलेल्या माहितीत एकूण चार हजार सातशे छपन्न उमेदवार ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी पात्र ठरल्याचं म्हटलं आहे

त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून नाराज आमदारांपर्यंत पोहचण्याचे प्रयत्न सुरू आहेत उपमुख्यमंत्री जी परमेश्वर आणि जलसंधारण मंत्री डी के शिवक्मार यांनी ग्रहनिर्माण मंत्री एम टी बी नागराज यांची भेट घेऊन राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे

तसंच मुख्यमंत्री कुमारस्वामी किमान चार मंत्र्यांच्या संपर्कात असल्याचंही सूत्रांनी म्हटलं आहे

अकोला इथं भारत संचार निगम लिमिटेडच्या कार्यालयात खाजगी द्रसंचार ऑपरेटर आणि भारत संचार निगम लिमिटेड यांच्या सेवाविषयीच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते

ते काल नागपूर इथं पश्वैद्यक शास्त्रातील प्रगती तसंच शेतकऱ्यांची समृध्दता या विषयावरच्या परिषदेच्या समारोप प्रसंगी बोलत होते पारंपरिक पुरक व्यवसायाच्या मर्यादांमुळे शेतीला मदत होईल अशा प्रमाणात उत्पन्न मिळत नाही त्यावर मात करण्यासाठी पश्वैद्यक क्षेत्रातलं आध्निक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे असं ते म्हणाले

यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अन्य महत्त्वपूर्ण व्यक्ति उपस्थित राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं

लोणीकर यांनी काल रोहिना जलश्ध्दीकरण केंद्रासह मापेगाव इथल्या कामांची पाहणी केली

सुनील निकम हे निवडून आले आहेत

शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे यानिमित्त काल नांदेड इथं ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचं व्याख्यान झालं अर्धापूर इथं शंकरराव चव्हाण महाविद्यालयामध्ये शारदा भवन शिक्षण संस्थेचे सचिव नरेंद्र चव्हाण यांच्या हस्ते व्रक्षारोपण करण्यात आलं तसंच जलसाक्षरतेवर परिसंवादही घेण्यात आला जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जामिन मिळवून देण्यासाठी चव्हाण यानं पाच हजार रूपयांची मागणी केली होती तडजोडी अंती एक हजार रूपये ठरल्यानंतर त्याला लाचेची रक्कम घेतांना पथकानं सापळा रचून अटक केली

लंडनच्या लॉर्डस मैदानावर होणाऱ्या हा सामना नवा विश्वजेता ठरवेल आतापर्यंत इंग्लंडनं चारवेळा तर न्यूझीलंडनं दोनवेळा अंतिम फेरीत प्रवेश केला मात्र हे दोन्ही संघ आतापर्यंत एकदाही विश्वचषक जिंकू शकलेले नाहीत

प्रूष एकेरीत विजेतेपदासाठी आठ वेळा विजेत्या रॉजर फेडररची लढत आज प्रथम मानांकित नोवाक जोकोविकशी होईल

बीड इथं जिल्हा न्यायालयात लोकअदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्या बोलत होत्या

चैतन्य यांनी काल निलंबित केलं ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या एका महिलेशी या कर्मचाऱ्यांनी अरेरावी करत चुकीची वागणूक दिली असा आरोप त्यांच्याविरूद्ध होता चौकशीत हे दोन्ही कर्मचारी दोषी आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली